या उपाययोजनांच्या अंमलबजावणीदरम्यान राज्या राज्यांमध्ये येणाऱ्या अडचणी तसंच इतर बाबी त्यांनी जाणून घेतल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली गृहमंत्री अनिल देशमुख आरोग्यमंत्री राजेश टोपे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेही यावेळी उपस्थित होते खोट्या बातम्यांचा प्रसार थांबवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत केंद्रशासन या कामासाठी एक वेबसाईट बनवणार असून यामुळे खोट्या बातम्यांवर नियंत्रण ठेवता येणार आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपआपल्या स्तरावरही यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन गृहमंत्रालयानं केलं आहे

आतापर्यंक पन्नास बाधितांचा मृत्यू झाला असून सुमारे दीडशे रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीत सुधार झाल्यानं रुग्णालयातून घरी पाठवलं आहे

या तीनपेकी दोनजण पुण्यात तर एकजण बुलडाण्यात आढळला आहे धारावी झोपडपट्टीत काल कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला

त्यानंतर त्याला सायन इथल्या महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं असता तो कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे आता तो राहत असलेली इमारत आणि आजुबाजुच्या इमारती सील करण्यात आल्या आहेत तसंच या इमारतीत राहणाऱ्या सर्व लोकांना विलगीकरण कक्षात ठेवलं आहे

वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या दिसून येतेयं

कोरोना चाचणीसाठी आता मिरजेच्या शासकीय रुग्णालयात प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे आता शासनाच्या धोरणानुसार पुढील दोन दिवसात या प्रयोग शाळेत चाचणीच काम नियमित सुरू होणार आहे अशा प्रकारचे नमुने यापूर्वी पुण्यातल्या प्रयोग शाळेकडे पाठवली जात होती सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा आणि कर्नाटक राज्याल्या सीमेलगतच्या भागातल्या लोकांच्या नमुन्यांची चाचणी इथं केली जाणार आहे जालना जिल्हा रुग्णालयाजवळच्या इमारतीमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी स्वतंत्र रुग्णालय तयार केलं जात आहे

ही लस जास्तीत जास्त प्रभावी ठरावी यासाठी पुढच्या चाचण्या सुरु असून येत्या तीन महिन्यात त्याचा निकाल अपेक्षित असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे नागरिकांनी संचारबंदीचं काटेकोरपणे पालन करावं संचारबंदीचा निर्णय अधिक कठोरपणे राबविण्याचा निर्णय घेण्यास भाग पाङु नये असं आवाहन राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज केलं आहे नागरिकांनी नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर संचारबंदीचा कालावधी वाढवावा लागणार नाही सध्या तरी चौदा तारखेपर्यंत नागरिकांनी संयम पाळावा असं आवाहन पवार यांनी केलं खासगी बैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नयेत असं आवाहनही पवार यांनी केलं आहे आज रामनवमीचा सण नागरिक घरातच श्रीरामाचं स्मरण करून साजरा करत आहेत पुढच्या आठवड्यात येणारा शब ए बारात तसंच येत्या चौदा तारखेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागरिकांनी घरी राहूनच साजरी करावी असं आवाहन पवार यांनी केलं दिल्लीत निजामुद्दीन इथला कार्यक्रम व्हायला नको होता असं मतंही त्यांनी व्यक्त केलं

सहा लोक अद्यापही जिल्ह्यात परत आलेले नाहीत मात्र हे सहाजण ज्या गावांना गेलेले आहेत तिथल्या जिल्हा प्रशासनासोबत संपर्क साधला असुन या लोकांची माहिती घेतली जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सोलापूर जिल्ह्यात एका ग्राम सेवकानं दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सात जणांची तपासणी करण्याचा आग्रह केल्यामुळे सात जणांनी त्याला मारहाण केली त्यामुळे त्यांच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या सातही जणांची चाचणी केली असून त्यांचा अहवाल नकारात्मक आलाय अशी माहिती पोलिसांनी दिल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

या कारणासाठी न्यायालयाने शिक्षा सुनावल्याची ही पहिलीच घटना असल्याचं पोलीसांनी सांगितलं

तसंच संचारबंदी काळात अनावश्यक फिरणारी वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत ऊस तोडणी मजूरांसह औद्योगिकवसाहतींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी थांबवून ठेवलं आहे यामध्ये परराज्यातील दोन हजार मजूरांचा ही समावेश आहे असंही वारके यांनी सांगितलं कोरोना संसर्गाची प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता औरंगाबाद शहरात दृचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्या अकरा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत या सर्वाविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसंच जमावबंदी उल्लंघन प्रकरणी कारवाई केली आहे मटनाचं दूकान सुरू ठेवून गर्दी जमवल्याबद्दल एका दूकानदाराविरोधातही गुन्हा दाखल केला आहे

यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तारलुक्यात भाजी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती लॉकडाउन मूळे नागरिकांना भाजी खरेदी करण्यासाठी सकाळी काही ठराविक वेळ देण्यात आला असल्यामुळे नागरिकांनी गर्दी केल्याचं वार्ताहरानं कळवलं आहे कोरोना विषाणू बद्दल व राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांविषयी अधिकृत माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून आता व्हॉट्सअपवर मिळणार आहे

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय प्राधान्य कुटुंब योजना आणि एपीएल योजनांच्या लाभार्थ्यांना एकत्रित तीन महिन्याचे धान्य उपलब्ध करण्यात येणार होते

त्यानुसार एप्रिल महिन्याचे धान्य उपलब्ध करून देण्यात आल्याचे वाशिमचे जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी कळविले आहे

उत्तीर्ण होण्यासाठी आणि उच्च शिक्षणासाठी आवश्यक अशाच विषयांची परीक्षा घेतली जाणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं आहे उर्वरित विषयांचे गुण देण्याच्या पद्धतीविषयी लवकरच घोषणा केली जाणार आहे

त्यांचे निकाल अंतर्गत परीक्षणाच्या आधारे दिले जातील

छत्तीसगड मध्ये माजी सैनिक पोलीस दलाला मदत करत आहेत

एनसीसीचे विद्यार्थी हेल्पलाइन कॉल सेंटरचे व्यवस्थापन मदत पुरवठा औषधं अन्न आवश्यक वस्तुंचं वितरण आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना रांगा लावून उभे राहण्याची व्यवस्था आणि रहदारी व्यवस्थापन यासारख्या उपक्रमात प्रशासनाला मदत करणार आहेत कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या मदतीची गरज असल्याचं काँप्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे त्या आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीला संबोधित करताना बोलत होत्या खासदार राहुल गांधी यावेळी उपस्थित होते सर्व राज्य शासनांनी या अनुषंगानं वयोवृद्ध फुफ्फुसाच्या आजारानं ग्रस्त असलेले लोक मधुमेही आणि हृदयरुग्णांसाठी विशेष सूचना प्रसिद्ध कराव्यात आणि त्यांची अधिक काळजी घ्यावी असं राहुल गांधी म्हणाले गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातील कारवाफा पोलिस मदत केंद्रांतर्गत रेखाटोला जंगलात काल रात्री नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव दलाचा एक जवान जखमी झाला

जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले परंतु यात एम रवी नामक जवानाच्या डाव्या पायाच्या मांडीला गोळी लागली